आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

युद्धामुळं होणारे मृत्यू आर्मण विध्वंस होऊ नये म्हणून शांतता प्रस्थापत करण्यास भारत र्काटबद्ध आहे पंतप्रधान श्री नरद्र मोर्दा याचा प्रनरूच्चार

कद्रीय रस्ते वाहतूक आर्माण महामाग तथा जलसंपदामंत्री र्नितीन गडकरां यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी साडेआठ हजार कोर्टांच पॅकेज जाहीर केलं

वाशीम जिल्ह्यातील रिसोड नगर र्पारषदेच्या सावत्रिक र्नवडणुकांसाठी उद्यापासून नामांकन अज भरण्याला सुरूवात होणार

सी सी

युद्धामुळं होणारे मृत्यू आर्मण र्विध्वंस होऊ नये म्हणून शांतता प्रस्थार्पत करण्यास भारत र्काटबद्ध आहे याचा पुनरूच्चार पंतप्रधान श्री नरद्र मोदो यांनी र्पाहल्या महायुद्धाला शंभर वष पूण झाल्यार्नामत्त फ्रान्समधील नीऊवेचॅपेल प्रांतष्ठानला भेट देऊन शहोद जवानांना श्रद्धांजलो अपण करताना केला

भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज फ्रान्समधील र्विलेस र्गिर्स्सालन इथं भारत सरकारनं बर्नावलेल्या पाहल्या विश्वयुद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं जगातल्या इतर अथव्यवस्था मंदोत असताना भारताची आर्थिक प्रगती आशादायी असल्याचं प्रातपादन उपराष्ट्रपती व्यंकथ्या नायडू यांनी यावेळी केलं

त्यांनी काल युनेस्को संघाच्या एका कायक्रमात र्आनवासी भारतीय समुदायाला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते आपल्या देशाशी पुन्हा एकदा नाळ जोडण्यासाठी भारतात ग्रंतवणूक आर्मण नवनवीन कल्पनांसाठो वाव असून अशा संधीचा लाभ र्आनवासी भारतीयांनी घ्यावा आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असं आवाहन त्यांनी भारतीय समुदायाला केलं कद्रीय रस्ते वाहतूक आर्ाण महामाग तथा जलसंपदामंत्री र्भितीन गडकरां यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी साडेआठ हजार कोर्टाच पॅकेज जाहीर केलं चंद्रपूर नजीकच्या ताडाळी व बल्लारपूर जवळच्या बामणी येथे त्यांच्या आज दोन जाहोर सभा झाल्यात

आज ताडाळी इथं यांनी कद्र सरकारच्या रसायने आर्मण खते मंत्रालयाच्या अंतगत येणाऱ्या सट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजीर्मानर्यारंग अँड टेक्नॉलॉजी अथात र्मिपेट या संस्थेच्या अद्ययावत इमारतीचे भूर्ममपूजन केलं महाराष्ट्रात औरंगाबाद नंतर चंद्रपूर इथंहो संस्था कायरत असून या संस्थेतून दरवर्षा प्लॉस्टिक इंडस्ट्रीजशी संबंधत दोन हजार र्वावद्याथ्याचे मनुष्यबळ तयार होते गेल्या दोन वषापासून चंद्रपूरमध्ये हा अभ्यासक्रम सुरू असून या संस्थेची अद्यावत इमारत नव्हती

बामणी इथं आजच्या अन्य एका कायक्रमामध्ये बोलताना र्णनतीन गडकरां यांनी कोणत्याही र्पारस्थितीत पुढाल दोन वषात गोसीखुद प्रकल्प पूण होईल अस आश्वासन र्दिलं गोसीखुदंचं काम पूण झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्र ासंचनाखालां येणार आहे यामुळ या जिल्ह्याच्या धानाच्या मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्यामुळ या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धानाच्या तनापासून तयार होणाऱ्या इथेनॉल वर आधारत उद्योग व्यवसाय उभारण्या बाबतची सूचना त्यांनी यावेळी कद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज र्आहर आर्ाण र्ववत्तमंत्री सुधीर मुनगंटोवार यांना केलो वाराणसीतल्या दोन राष्ट्रीय महामागाचं लोकापण उद्या पंतप्रधान नरद्र मोर्दो यांच्या हस्ते होणार आहे

बौद्ध तीथस्थळ सारनाथकडे जाण्याचा प्रवास या रिंग रोडमुळ सुकर होणार आहे गंगा नर्दोपात्रातून जलवाहत्कोसाठी बांधलेल्या धक्क्याचं लोकापणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे

शहरातील कॉनर बैठकांमुळ थंडीच्या हंगामातही राजकांय वातावरण चांगलच तापलं आहे प्रमुख पक्षांनी अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जााहर केला नसल्यान उत्सूकता अधिकच ताणलो आहे

हों मदत अाधवेशनापूर्वा न र्ददल्यास र्आधवेशन चालू देणार नाहो असा इशारा विधान र्पारषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे

सी सी

भारतानं आपला आरंभीचा सामना जिंकला त्यामुळं भारताला दोन अंक प्राप्त झाले आहेत

अमरावती महामागावरोल राष्ट्रसंतु तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रिडांगणावरून प्रारंभ होणाऱ्या स्पधत यावर्षा दोन हजारांपेक्षा जास्त धावपटू सहभागी होणार आहेत

र्भाझरो माइल नागपूर मॅरेथान फक्त र्माहलांसाठो ऑल वुमन्स लेडी बड सायक्लाथानचं आयोजन करण्यात येणार आहे

ब्लडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं साडेसात लाख रुपयांच्या नकलो नोटा संशयास्पर्दारत्या घेवून जाणाऱ्या र्तिघांना र्शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं

या कारवाईमुळ शहरात एकच खळबळ उडालां आहे महाराष्ट्र राज्य र्पारवहन महामंडळाच्या एका बसमधून ांतघेजण संशयास्पर्दारत्या साडेसात लाख रुपयांच्या नोटा घेऊन जात असल्याची मार्ाहती उर्पावभागीय पोर्लस अर्धिकार्रा प्रदोप पाटोल यांना र्णमळालो या गुप्त मार्ाहतीच्या आधारे वाहतूक पोर्लसांनी या मागावरून जाणाऱ्या तीन एसटों बसची झडती घेतलों पोर्गलसांनी पकडलेल्या नोटा नकलों असल्याचा प्रार्थामक अंदाज असून नोटांच्या तपासणीसाठो बँकेतील र्आधकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं सोलापूर र्वावजापूर महामागावरोल पंढरपूर टभूर्णा रस्त्यावर भोसे इथं स्वर्गाभमानी शेतकरो संघटनेच्या कायंकत्यानी उसाला दोनशे रुपये वाढोव दर द्यावा या मागणीसाठों चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे यामुळे सोलापूर र्वजापूर महामागावरोल वाहतूक ठप्प झालो आहे राज्यातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकां एक पूणपीठ असणाऱ्या कोल्हापूर इथल्या श्री महालक्ष्मी देवीच्या र्करणोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला आहे

हा सोहळा पाहण्यासाठी भारवकांची अलोट गर्दा होत आहे

भाजप सरकार्रावरोधातील काँग्रेसच्या जनसंपक र्आभयान यात्रेला ब्लढाणातील खामगावमधून सुरूवात करण्यात आलों यावेळी भाजप सरकारवर चौफेर टोका करण्यात आलो जनसंपक र्णभयानाच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा वारसा जोपासणाऱ्या काँग्रेसचे र्वचार पक्षाच्या र्वावध योजनांची मार्गाहती घराघरापयत पोहचवून नरद्र देवद्र सरकारचा फोलपणा समोर आणावा अस आवाहन कॉग्रेस नेत्यांनी केलं याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार